जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन एक जवान शहीद

अमेरिका भारत सप्ताह नव्या आव्हानांच्या दिशेनं नामनिर्देश हे मुख्य सूत्र असलेल्या आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेत अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स आणि भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सहभागी होऊन संवाद साधला या परिषदेत उभय देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणूक आरोग्यक्षेत्र तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी आणि जागतिक पुरवठादार साखळीमध्ये भारताचं स्थान आदी मुद्द्यांवर दूरदृश्य प्रणालीद्वारे विचारविनिमय होत आहे

केंद्रीय कोळसा आणि खाणकाममंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत आयोजित विशेष बैठकीत ही माहिती दिली

कोळसा खाणीतून वर काढल्यापासून तो वाहतुकीच्या मुख्य ठिकाणापर्यंत वाहून नेण्यासाठीच्या या सुविधा असतील या वाहतुकीसाठी संगणकप्रणीत नवं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं असून त्यामुळे सध्याच्या पद्धतीमध्ये होणारं परिवर्तन उपयुक्त ठरणार असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे

चालू आठवड्यातील हे प्रमाण जुलैच्या पहिल्या आठवड्यातील प्रमाणापेक्षा चौपट असल्याच मंत्रालयान म्हटलं आहे

गेल्या पाच महिन्यात या चाचण्यांच्या संख्येत झालेली वाढ लक्षणीय आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं आहे

राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये कोविड पॉझीटीव्ह रुग्ण सापडण्याचा दर पाच टक्क्यांहूनही कमी आहे

सावंत यांनीच ही माहिती दिल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे राजनाथ रशिया संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले

राजनाथसिंह त्यांचे रशियाचे समपदस्थ शोइग् यांच्याशी द्विपक्षीय सहकार्य आणि इतर सामायिक मुद्द्यांवर चर्चाही करणार आहेत अतिरेकी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा केरी भागात आज पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन करीत अंदाधुंद गोळीबार केला भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं असून अद्याप चकमक सुरु आहे यामध्ये पंजाब रेजिमेंटचा एक जवान शहीद झाला असल्याचं लष्करी सूत्रांनी म्हटलं आहे पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात हा जवान जखमी झाल्यानं त्याला तातडीनं लष्करी रुग्णालयात हलविण्यात आलं मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये बडगाम भागातूनही आज सकाळी सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना अटक केली त्यांच्याकडून हत्यारं आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला असून अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे

समाजात नारळाचं पीक म्हणून जतन संवर्धन व्हावं आणि त्याबाबत अधिक जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचा प्रारंभ करण्यात आला देशात केरळ नारळ उत्पादनात प्रथम क्रमांकावर असून आता तमिळनाडू आणि कर्नाटकही त्यामध्ये अग्रेसर होत आहेत

चीनच्या विनंतीनुसार चर्चेची ही फेरी आयोजित करण्यात आली आहे

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर टेलिकॉम कंपन्या बॅंका तसंच सरकारी वित्त व्यवस्था यांच्यावर होत असलेल्या आर्थिक प्रभावामुळे न्यायालयानं ही मुदत दिली आहे

कालेश्वरम इथून वारंगळकडे हा ट्रक येत होता सर्व मृतदेह शव विच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे युएस ओपन भारतीय खेळाडू सुमित नागलनं काल रात्री अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला

नमस्कार